आरक्षणाचा मुद्दा गाजणार विधिमंडळ अधिवेशन आजपासून

कार्तिकी निमित्त महसूलमंत्र्यांच्याहस्ते पंढरपूरात महापूजा हिवाळी अधिवेशन मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळाला मिळाला असून मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गाअंतर्गत म्हणजेच सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागास प्रवर्गातंगत आरक्षण दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र कोट्यातून हे आरक्षण दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्य मागासवर्गीय आयोगाने आपल्या अहवालात तीन शिफारशी केल्या आहेत त्यात मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि अतिविशिष्ट परिस्थितीचा उल्लेख त्यांनी केला आहे मागासवर्गीय आयोगाच्या तीनही शिफराशी राज्य सरकारने स्वीकारल्या आहेत सगळ्या निकषांचा अभ्यास करून राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे साडे सात हजार कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करण्यात आली आहे

दरम्यान जनतेला फसवृन शेतकऱ्यांच्या जीवनात माती कालवणाऱ्या सरकारचा चहापान कसा प्यायचा असा थेट सवाल करत चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विधानसभेतले विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं या पार्शभुमीवर आजपासून मुंबईत सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबतचा हा वृत्तात

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीतीनंतरही तीन वर्षं हे अधिवेशन मुंबईतच झालं होतं त्यानंतर मात्र नागपूर करारातील तरतुदीनुसार ते नागपुरात होऊ लागल यदा नागपुरात पावसाळी अधिवेशन झाल त्यामुळे हिवाळी मुंबईत होत आहे राज्यातली दुष्काळाची बिकट परिस्थिती त्यातून उद्ववलेले शेतकर्यांलचे प्रश्न राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठा समाजाचं संभाव्य आरक्षण अवनी वाधिणीची गोळ्या घालून हत्या केल्याचं प्रकरण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यातली दिरंगाई यावर या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी पक्षात जोरदार खडाजंगी होण्याची चिन्हं आहेत आगामी लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी आणि विरोधकांची होत असलेली एकजूट पाहता यावेळी महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नावर विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासूनच आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे मात्र या अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलं आहे केवळ नऊ दिवसांचं कामकाज आकाशवाणी बातम्यांसाठी नीतीन केळकर यांच्यासह योगेश रांगणेकर पुणे

ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली त्यावर या प्रकाराच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

या विमानाची निर्मिती हिन्दुतस्ता न अॅरोनॉटिक्सच लिमिटेड कपनी करणार आहे संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी काल नाशिक इथं ही माहिती दिली देशातील दुसऱ्या क्रमांकाचं डिफेन्स इनोवेशन हव नाशिकमध्येच होणार असून यासंबंधीची घोषणा येत्या दहा ते पंधरा दिवसात अधिकृतपणे कार्यक्रम घेऊन करू असं ते म्हणाले

हा उपग्रह व्यवस्थित असून लवकरच तो अंतिम निर्धारित कक्षेत स्थिर होईल असं इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी काल सांगितलं हल्ला पंजाबमध्ये अमृतसर जिल्ह्यातील राजासांसी गावात असलेल्या निरंकारी भवनावर काल ग्रेनेड हल्ला झाला

या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण पंजाब हादरून गेलं आहे

काल सकाळी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांनी हे आदेश दिले एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा इथल्या हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी राव याना हैदराबाद इथून शनिवारी ताब्यात घेतलं होतं रोप वे भारतातला सर्वात मोठा रोप वे मुंबईत बांधला जाणार आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट ने त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत ऐकू या वाबतचा हा वृत्तांत मुंबई पोर्टट्रस्ट शिवडी ते जागतिक वारसा स्थळ असलेलं एलीफंटा लेण्यांचं घारापुरी बेट असा रोप वे बांधण्याच्या दिशेनं काल पहिलं पाऊल पडलं या प्रकल्पासाठी पोर्ट ट्रस्ट जागतिक निविदा मागवण्यात येत आहेत

काल केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत विविध सागरी सुविधांचं उद्घाटन आणि भुमीपूजन झालं या वेळी या रोप वेसह इतर काही प्रकल्पांसाठीच्या निविदा प्रक्रियेचा ही शुभारंभ झाला

भारतातला हा पहिलाच सागरी रोप वे ठरेल

आकाशवाणी बातम्यांसाठी नीतीन केळकर यांच्यासह योगेश रांगणेकर पुणे पत्रीपल कल्याणमधील जीर्ण झालेला पत्रीपूल पाडण्याचं काम पूर्ण झालं असून मध्य रेल्वेची वाहतुक आता सुरळित झाली आहे पत्रीपूल पाडण्याचं काम मध्य रेल्वेनं अपेक्षित वेळेच्या एक तास आधी दुपारी अडीच वाजताच पूर्ण केलं या कामासाठी काल सकाळी साडे नऊच्या सुमारास सुरू झालेल्या मेगाब्लॉक मुळे कल्याण ते डोंबिवली दरम्यान रेल्वे वाहतक पर्णतः बंद ठेवण्यात आली होती जागतिक शौचालय दिन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आज जागतिक शौचालय दिन देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त आज मुंबईत जागतिक शौचालय परिषद आयोजित करण्यात आली आहे

यानिमित्त पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज पहाटे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आली तर दर्शन रांगेमधून या पूजेचा मान कोल्हापूर जिल्ह्यातील वारकरी बाळासाहेब मेंगाणे आणि त्यांच्या पत्नी आनंदी मेंगाणे यांना मिळाला राज्यातला दुष्काळ मिट्र दे आणि मराठा आरक्षण न्यायालयात टिकू दे असं साकड पाटील यांनी विड्ठलाच्या चरणी घातलं

दरम्यान आज पहाटे सुमारे एक तास जोरदार पाऊस झाल्यामुळ भाविकांची तारांबळ उडाली

सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत असलेल्या या रस्त्याचं काम अत्यंत वेगानं पूर्ण केलं जात आहे

केंद्र शासनाच्या माध्यमातून होत असलेल्या या राष्ट्रीय महामार्गामुळे दळणवळण अधिक सुलभ होत आहे ऐक्या या विषयी अंबड तालुक्यातल्या शेवगा इथले प्राध्यापक विश्वजित डोईफोडे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया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 आता या रस्त्याचं राष्ट्रीय महामार्गात करण्यात आले असून संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा होत आहे शेवगा अंबड दरम्यानचं काम पूर्णत्वाकडे असल्यान माझ्यासह अन्य प्रवाशाना येणाऱ्या अडचणी आता कायमच्या दूर झाल्या आहेत जालना वडगोद्री या राष्ट्रीय महामार्गाचं काम प्रगतीपथावर असल्यानं प्रवाशांसह मालवाहतूकीला याचा मोठा फायदा होणार आहे विरसापर्व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे देण्यात येतील एकही आदिवासी यापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही यवतमाळचे संपर्कमंत्री मदन येरावार यांनी काल दिली

यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे उपस्थित होते माँ बाबा परस्कार महात्मा गाधीजींच्या शिक्षण प्रणालीवर कार्य करणार्या शाळा आणि दाम्पत्यांचा सन्मान व्हावा तसंच इतरांना प्रेरणा मिळावी या साठीचा नई तालीम समितीच्या वतीनं माँ बाबा प्रस्कार देण्यात येतो यंदाचा सहावा पुरस्कार नाशिकच्या विनोदिनी आणि राज पिटके काळगी या दाम्पत्याला काल प्रदान करण्यात आला वर्ध्याच्या नयी तालिम समितीच्या शांती भवन मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ञ आणि मध्य प्रदेश चे माजी प्रधान सचिव शरदचंद्र बेहर उपस्थित होते अपघात सोलापूर जिल्ह्यात बार्शी कुर्डवाडी मार्गावर काल सकाळी आराम बस उलटून झालेल्या भीषण अपघातात तीन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसब्क पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हॅडलवर नमस्कार